पाच न्यायाधीशांचं घटनापीठ याप्रकरणी सुनावणी करेल सर्वोच्च न्यायालयानं केंद्रसरकार आणि जम्मू कश्मीर प्रशासनाला याप्रकरणी नोटिसा पाठवल्या आहेत महाअधिवक्ता के के वेणूगोपाल आणि सॉलिसीटर जनरल न्यायालयात उपस्थित असल्यामुळे नोटिसा पाठवण्याची गरज नसल्याच्या केंद्रसरकारच्या मताशी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं असहमती दर्शवली या न्यायालयानं दिलेले आदेश संयुक्त राष्ट्रांकडे पाठवले जातात असं वेणूगोपाल यांनी म्हटलं आहे भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी देशाची अंतर्गत आणि बाह्यसुरक्षा मजबूत करणं गरजेचं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे

काश्मिर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून पाकिस्तान किंवा अन्य कोणत्याही देशाला त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असं काँप्रेस नेते राहूल गांधी यांनी म्हटलं आहे ट्विटरवरील संदेशात राहूल गांधी म्हणाले की रालोआ सरकारबरोबर अनेक मुद्दयांवर त्यांचे मतभेद आहेत मात्र या मुद्दयावर त्यांची स्पष्ट भूमिका आहे जम्मू कश्मीरमधील हिंसाचार पाक पुरस्कृत आहे असं ते म्हणाले तत्पूर्वी पक्षाचे प्रवक्त रणदीप सुरजेवाला यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना सांगितलं की जम्मू कश्मीर आणि लडाख हे नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहतील आणि पाकिस्तानचं कुठलंही कटकारस्थान हे सत्य बदलू शकत नाही

सर्वोच्च न्यायालयानं आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना जम्मू काश्मीरमध्ये जाऊन पक्ष सहकारी आणि माजी आमदार मोहम्मद युसूफ तारिगामी यांना भेटायला सशर्त परवानगी दिली आहे येचुरी फक्त आमदार आणि पक्ष सहकाऱ्यांची भेट घेऊ शकतात जम्मू काश्मीर भेटीचा उपयोग त्यांनी राजकीय हेतूसाठी करू नये असे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पिठानं दिले येचुरी यांनी जम्मू काश्मीरमध्ये जर काही राजकीय हालचाली केल्या तर प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयाला कळवावं असं न्यायालयानं सांगितलं आहे

हे स्थळ दिवसेंदिवस लोकप्रिय पर्यटन म्हणून प्रसिद्ध होत आहे असं मोदी यांनी आपला ट्विटर संदेशात म्हटलं आहे

बदलत्या जीवनात नवीन संकल्पना आणि दृष्टीकोन समोर येत असून भारत प्रशांत क्षेत्र हे त्यापैकीच एक असल्याच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे मॉस्को िं वल्दाई संवाद क्लबच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले भारत प्रशांत क्षेत्र ही आपली जीवनरेषा असून व्यापार आणि समृद्दीचा महामार्ग आहे

या विमानांच्या पी अँड डब्ल्यू या इंजिनच्या समस्या गेल्या काही वर्षा पासून या दोन्ही विमान कंपन्यांना सतावत आहेत

या इंजिनांमुळे या दोन्ही कंपन्यांची बहुतेक विमानं कार्यरत नसतात

आसाममधे राष्ट्रीय नागरिक नोंदणी समन्वयक कार्यालयानं नागरी नोंदणी पुस्तिकेतील नावं तपासण्यासाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे

ज्यांच्या समावेशाला आक्षेप घेण्यात आला आहे ते देखील या जाहिरातीनुसार आपली नावं पडताळून पाहू शकतील चांद्रयान दोनला चंद्राच्या कक्षेत आणखी जवळ घेऊन जाण्याची तिसरी प्रक्रिया आज सकाळी नऊ वाजून चार मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली

अवूधाबी इथनं त्रिवार तलाक उच्चारून ताबडतोब घटस्फोट दिल्या बद्दल मोहम्मद जावेद आलम याला बिहार पोलिसांनी तो अबू धाबीमधून परतल्यानंतर मुझफरपूर इथनं अटक केली त्रिवार तलाक कायदा अस्तित्त्वात आल्या नंतर बिहार मधलं हे पहिला प्रकरण आहे वैशाली जिल्ह्यातला शःमिया रोहूवा या गावातल्या नाझिया परवेझ हिना आपल्या पती विरुद्ध तक्रार केल्यानंतर पोलिसांनी हि कारवाई केली

चेन्नई सेंट्रल मैसूरु शताब्दी विसप्रेस अहमदाबाद मुंबई शताब्दी विसप्रेस नवी जलपैगुडी हावडा शताब्दी विसप्रेस या गाड्यांना चालू सवलतच कायम राहणार आहे मूळ दरांव्यतिरिक्त जी सि टी आरक्षण दर लागू राहणार आहेत

बांगलादेशमधे उच्च न्यायालयानं सुंदरबनच्या पर्यावरणदृष्टया संवेदनशील परिसरात कारखाने उभारायला परवानगी दिली आहे न्यायालयानं सरकारला सुंदरबनाजवळच्या मोंगला औद्योगिक परिसरात एलपीजी वॉटलिंग कारखाने उभारायला तीन कंपन्यांना पर्यावरणीय मंजुरी देण्याचे आदेश काल दिले होते पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसरात किती उद्योग उभारायचे या बाबतचा निर्णय सरकार घेईल असं न्यायालयानं म्हटलं आहे बे डब्लू फि जागतिक पॅरा बॅंडमिंटन स्पर्धेत भारतीय पॅरा बॅंडमिंटन चमूनं केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी या बॅडमिंटन चमूचं अभिनंदन केलं आहे

सिंधू नं म्हटलं आहे आकाशवाणी शी बोलताना सिंधू म्हणाली कि खेलो इंडिया अभियानाचे चांगले परिणाम पाहावयास मिळत आहेत